राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते राज्यातले साठ टक्के दुधसंघ खाजगी असल्यामुळे शेतक यांच्या खात्यात दुधाचं थेट अनुदान देणं शक्य नाही असं सांगत दुध भुकटीला प्रतिकिलो पन्नास रुपयांचं अनुदान दोन महिन्यांऐवजी पाच महिन्यांपर्यंत देण्यात येईल अशी घोषणा जानकर यांनी यावेळी केली तसंच दुधाला प्रतिलीटर अनुदान देण्याबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बैठक घेऊन या बैठकीला विरोधकांसह संबंधित नेत्यांना बोलावलं जाईल असं त्यांनी सांगितलं दूध उत्पादक शेतकार्याला आणखी चांगला भाव मिळावा यासाठी सत्तर तीस चा कायदा आणणं गरजेचं आहे या कायद्यानुसार सत्तर रुपये शेतकऱ्याला तर तीस रुपये प्रक्रिया केंद्राला मिळतील या कायद्यामुळे बहुतांश प्रमाणात नियंत्रण येईल असा विक्षास जानकर यांनी व्यक्त केला जानकरांच्या उत्तराने विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी सरकारविरोधात घोषणा देत गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा पंधरा आणि नंतर पाच मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणं ही सरकारची भूमिका असून पुढच्यावर्षी पासून उस्मानाबाद जिल्ह्यात आणि कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानपरिषदेत केली त्यापूर्वी राज्यात वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्ग आरक्षण असतानाही प्रादेशिक आरक्षण लादल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावरून मराठवाङ्यातले सदस्य आक्रमक झाले यामुळे सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला

शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुधाचं संकलन बंद केलं असतांना अमूलसह राज्यात इतर ठिकाणांहून दुध आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं करू नये गुजरातहून टँकर अथवा रेल्वेनं दूध आणण्याचा प्रयत्न केला तर त्या गाङ्या रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या अमूल कंपनी जवळ दिला गुजरात मधलं दूध तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या अमूल कंपनीत येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पालघर जिल्हा दूध उत्पादक संघानं तारापूर मधल्या अमूल कंपनीसमोर संध्याकाळी घोषणा देत आंदोलन केलं प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्याचं किंवा दर वाढीचं ठोस आधासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेऊ असं शेट्टी यांनी सांगितलं

या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे कोणत्याही प्रकारची हानी टाळण्यासाठी नागरिकांनी पुरेशा सावधानतेशिवाय नदीपात्राजवळ जाऊ नये तसंच पाण्याखाली गेलेल्या पुलांवरुन वाहनं घेऊन जाऊ नये असं आवाहन धरण व्यवस्थापनानं केलं आहे पालघर जिल्हयात सर्वत्र चांगला पाऊस पडत असून जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात गेल्या तीन दिवसात ध्वाधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाले तुडंब भरून वाह् लागले आहेत अनेक नद्यांना आणि नाल्यांना पूर आला त्यामुळे काल संध्याकाळी विक्रमगड जव्हार मार्गावरच्या साखरा पुलावरून पाणी वाह लागल्यानं विक्रमगड आणि जव्हारचा संपर्क काही काळ तुटला होता तसंच विक्रमगड डहाणु रस्त्यावरचे छोटे मोठे पुल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक काही काळ खोळंबली होती तर दिवसभर जनजीवन विस्कळीत झालं होत तालुक्यातले महत्वाचे समजले जाणारे खांड लघु पाटबंधारा आणि मुँहू खुर्द लघु पाटबंधारा तीन दिवसांच्या सततच्या पावसानं संपूर्ण भरून वाहत आहेत

सिंधूदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथ कुडाळ तालुका बचाव समिती आणि नागरिकांनी आज मुंबई गोवा महामार्ग रोखून धरल्यामुळे या महामार्गावरची वाहतूक अर्धातास ठप्प झाली मुंबई गोवा महामार्गामुळे कुडाळ तालुक्यातल्या बारा गावासह इतर गावांना येणाऱ्या अडचणींबद्दल सर्वपक्षीय नेते आणि अधिकाऱ्यांशी बोलणी झाली होती मात्र आश्वासनाशिवाय काही मिळालं नसल्यानं महामार्ग रोखण्याचा इशारा कुडाळ बचाव समितीने दिला होता